दरम्यान आज सुनावणी पूर्ण झालेल्या हरकतींबाबतचा निर्णय येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे पुणे शहरात कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर बनली असून शहरातील काही दवाखान्यांमध्ये अल्प साठा शिल्लक आहे याबाबत पुणे महापालिकेत तातडीची बैठक होत आहे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

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने फिरते कोविड पथक स्थापन केले आहे अत्यावश्यक सेवेतील दुकाने भाजी मंडई इथे नागरीकांची गर्दी होते अशावेळी हे पथक नागरिकांची अँटीजेन चाचणी करणार आहे बेघर अनाथांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहांची विटंबना होऊ नये यासाठी आता अशा मृतदेहावर महापालिका अंत्यसंस्कार करणार आहे

त्याची पाहणी आज महापौर उषा ढोरे यांनी केली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच पुणे शहर आणि जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी त्याचबरोबर रुग्णालयांनी रेम डेसिव्हिर इंजेक्शनचा वापर करावा असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत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 रेमडेसिव्हिर इंजेक्शन देताना अनेक गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही खबरदारी घेण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे अनेकदा विनंती करूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करत आहेत त्यामुळे अशा नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे रुग्णसंख्या कमी व्हायला मदत होत नाही अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्प्पा यांनी दिला आहे वाढत्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांनी जारी केलेल्या निर्बंधांमुळं प्ण्यातून होणारी खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाची आंतरराज्य बस सेवा ठप्प झाली आहे पुण्यातून गोवा कर्नाटक आंध्र तेलंगण मध्य प्रदेश आणि ग्जरात मधील प्रमुख शहरात बससेवा दिली जाते

तसंच शेजारच्या अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने पुण्यातून दिली जाणारी आंतरराज्य बससेवा तूर्त स्थगित केली आहे तर खासगी बस गाडयांना प्रवासीच नसल्यानं ती सेवाही ठप्प झाली आहे

गर्दी नियंत्रित करण्यासाठी समितीशी निगडित विविध घटकांवर याप्रर्वीच बंधनं घालण्यात आली त्याचप्रमाणे आता दैनंदिन व्यवहारावरही बंधनं घालण्यात आली आहे शनिवारी आणि रविवारी बाजार पूर्ण बंद राहील असं समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी आज सांगितलं